बँकिंग क्षेत्राचा पाया मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत बँकिंग क्षेत्रासंदर्भात माध्यमांसमोर सादरीकरण केलं त्यावेळी त्या बोलत होत्या देशाचं पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवसंस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचा मार्ग सुकर करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पावलं उचलली जात आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या पंजाब नक्षमिल बँक ओरिएनटल बँक ऑफ कामर्स आणि युनायटेड बँक या तीन बँकांचं विलीनीकरण होणार आहे

बँकिंग क्षेत्र सक्षम करणं हेच सरकारचं लक्ष्य आहे असं त्या म्हणाल्या आयुष आणि योग हे फिट डिया चळवळीचे मजबूत स्तंभ आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली क्विं योगविद्येचा प्रसार आणि विकास करण्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते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

आपण स्वतः योग आणि आयुर्वेदाचा उपयोग आपल्या आयुष्यात केला असून फिट डिया चळवळीचा प्रांरभ केल्या नंतर दुसऱ्याच दिवशी आयुष आणि योगासंबधी कार्यक्रमात आपण उपस्थित आहोत हा एक वेगळाच योगायोग आहे असं ते म्हणाले

जम्मू काश्मीर मधे राष्ट्रव्यापी फिट डिया अभियना अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं नवी दिल्लीत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोर्दीनी सुरू केलेल्या या अभियानाला जम्मूच्या तरुणांनी आणि खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आकाशवाणीच्या जम्मू प्रतिनिधीशी बोलताना क्विल्या नागरिकांनी तंदुरुस्त निरोगी देश आणि नवीन भारत निर्माणासाठी प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला साथ देण्याची तयारी दर्शवली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 ते आज मनोरमा प्रकाशनाच्या मेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करत होते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 सरकारनं अत्यंत झपाट्यानं गरिबांसाठी दीड कोटींपेक्षा जास्त घरं बांधली आहेत असं मोदी यांनी सांगितलं ईव्यवहार करताना लोकं वापरत असलेली माहिती अर्थात डेटा काळजीपूर्वक हाताळला गेला पाहिजे अस निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटलं आहे आधुनिक तंत्रज्ञानासह ई व्यवहार करताना ग्राहकाच्या फायदयासाठी सकारात्मक तसंच नकारात्मकही मार्ग बाजारमाध्यमांना उपलब्ध होतात नवी दिल्ली बें कॉंपिटींशन कमिशन ऑफ डियाद्वारे आयोजित भारतातील बदलणारे स्पर्धात्मक चित्र या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते सद्यस्थितीतल्या बाजाराची बदलती आव्हानं यशस्वीपणे पैलण्यासाठी व्यापार आणि व्यवसायासाठी ई व्यवहार तेरनेटचा वापर नेटवर्किंग आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांना महत्त्व प्राप्त होणार आहे असंही ते म्हणाले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

जम्मू कश्मीरमधे स्थिती सामान्य असून शुक्रवारी होणा या प्रार्थनांसभांच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर शहर आणि कश्मिर खो याच्या काही भागात खबरदारीचा उपाय म्हणून काही निर्बंध घालण्यात आले आहेत सार्वजनिक वाहतूक आज बंद होती मात्र रस्त्यावरुन खाजगी गाडया धावत होत्या नागरिकही रस्त्यावरुन फिरताना दिसत होते सार्वजनिक दूरध्वनी व्यवस्था सुधारत असून जम्मूच्या पाच संवेदनशील जिल्ह्यात आणि कश्मीर खो याच्या काही भागात मोबाईल व्यवस्था सुरु झाली आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावांच्या पार्श्वभूमीवर कर्तारपूर कॉरिडॉर खुला करण्यासाठी झिरो पॉईण्टमध्ये आज तांत्रिक बैठक झाली कर्तारपूर कॉरिडॉर दोन्ही देशांना झिरो पॉईंट कें जोडतो

आसामची अंतिम राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका उद्या प्रकाशित होणार असून चिंतेचं कारण नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे आकाशवाणीच्या न्यूज टॉक शो मध्ये सहभागी झालेले राज्याचे गृह आणि राजकीय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव कुमार संजय कृष्ण म्हणाले की संपूर्ण राज्यात पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे उद्याच्या प्रकाशन कार्यक्रमाला कोणताही धोका नाही मात्र शांतता राखण्यासाठी सुरक्षा दल सतर्क आहे ज्यांची नावे अंतिम एनआरसी मध्ये नसतील त्यांना परदेशी नागरिकांशी संबंधित लवादांकडे अपील करता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं कर्नाटक उच्च न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते डी के शिवकुमार आणि अन्य चार आरोपींना अंतरिम सूट नाकारली आहे आरोपींनी आपली अटक रोखण्यासाठी दिशा निर्देश मागवून घेतले होते तसंच त्यांनी अंमलबजावणी संचालनालयासमोर अन्य तारखेला हजर राहण्याची विनंती केली होती सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत दाखल केलेल्या याचिकविरोधात ही याचिका आहे

त्यासाठी विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी राष्ट्रपती उपरराष्ट्रपती तसंच प्रधानमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं हे स्मारक कन्याकुमारी कुं हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या संगमावर उभं आहे

या प्रकारात ऑलिपिंकसाठी प्रत्येक देशाला असलेला कोटा भारतानं पूर्ण केला आहे दोन सुवर्ण प्रत्येकी एक रौप्य आणि कास्य पदकांसह गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे भारत वेस्ट डिज कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा आणि शेवटचा सामना आज जमैकामधे किंग्स्टन धिं सुरु आहे